पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर केवडियामधल्या विविध योजनांचं केलं लोकार्पण

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग

ईद मिलाद उन नबी आज देशभरात उत्साहात साजरी

दिल्ली सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्यात आठ संशयिताना अटक

सरदार पटेल प्राणी संग्रहालय जंगल सफारी एकता मॉल एकता नर्सरी खालवानी इको टुरिझम आदिवासी गृह निवास प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं तत्पूर्वी मोदी यांच्या हस्ते आरोग्य वन आणि आरोग्य कुटीर या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं

सरदार पटेल यांची जयंती देशभर एकता दिन म्हणून साजरी केली जाते या निमित्त आयोजित एकता परेडलाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत

यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त आकाशवाणीच्या संग्रहातील सरदार पटेल यांची भाषणे उद्या प्रसारित करण्यात येणार आहेत

मृत्यू दर कमी राखण्यातही भारताला यश येत असून सध्या देशाचा कोविड मृत्यू दर अवघा दीड टक्के आहे जगातील हा सर्वांत कमी मृत्यू दर आहे गेले सलग सहा दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे

बिहार निवडणक बिहार विधानसभा निवडणुकीच्या द्सऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून तिसऱ्या टप्प्याची तयारीही जोरदार सुरू आहे सर्वच प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात गुंतले आहेत जाहीर सभा बैठकाच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज सिवान आणि बेगुसराय इथं सभा घेतली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राघोपूर बेगुसराय आणि केसरिया इथं जाहीर सभा घेतल्या संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सीतामढी इथल्या बेलसंड इथं प्रचार सभा घेतली तर महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी आज हसनपूर इथं सभा घेतली काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला आणि एल जे पी नेते चिराग पासवान यांच्याही आज सभा झाल्या

कमलनाथ मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने कॉंग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारक दर्जा रद्द केला आहे कमलनाथ राजकीय पक्षाचे नेते असूनही नैतिक आणि सन्माननीय वर्तनांचा भंग करत असल्याच निदर्शनास आल्याच आयोगानं म्हटल आहे कमलनाथ यांनी कोणतीही प्रचार मोहीम राबविली तर संपूर्ण खर्च ज्या उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचार केला आहे त्या उमेदवाराच्या नावावर तो धरला जाईल असं आयोगाने म्हटलं आहे ईद शभेच्छा देशभरात आज महमद पैगंबर यांची जयंती ईद मिलाद उन नबी साजरी करण्यात येत आहे

मिलाद मेहफलीच आणि सीरतचे कार्यक्रमही ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांमधून धार्मिक विद्वानांकडून हजरत मुहम्मद यांच्या जीवनावर आणि शिकवणुकीवर मार्गदर्शन करण्यात आले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईद मिलाद उन नबी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित महंमद यांनी पवित्र कुराणमध्ये सांगितलेल्या शिकवणीनुसार प्रत्येकानं समाजाच्या भल्यासाठी काम करावं असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशातून केलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्सेलो एबार्ड यांनी बैठकीत सभाग घेतला दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेताना गेल्या काही वर्षांत दोन देशांदरम्यान झालेल्या व्यापाराबद्दल समाधान व्यक्त केलं दोन्ही देशांचं जगातील वाढतं सामर्थ्य लक्षात घेता विशेष भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देण्याचं या बैठकीत मान्य करण्यात आलं

केंद्र तसच राज्य सरकारे स्थानिक प्रशासन मागील वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य आयोगास सल्ला देणारी समिती प्रतिछित शैक्षणिक संस्था आणि इतर संस्थाशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे या अहवालाची एक प्रत पंतप्रधानांना सादर केली जाणार आहे हा अहवाल आणि त्यावरचा सरकारच्या कृती दलाचा अहवालाल केंद्रीय अर्थमंत्री संसदेत मांडणार आहेत रेल्वे भारतीय रेल्वेनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली उपक्रम सुरू केला आहे या अंतर्गत प्रत्येक स्थानकावर महिला पोलीस साहाय्यक निरीक्षक आणि शिपाई यांचे पथक तयार करण्यात आलं असून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख पटवून प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे

हे आरक्षण सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमधील राज्य वैद्यकीय कोट्यातील पदवीपूर्व वैद्यकीय जागांवर लागू केले जाणार आहे राजीनामा जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार केवल कृष्णशर्मा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शर्मा यांची या पदावर नेमणूक करण्यात आली होती शर्मा यांनी दिल्ली आणि गोव्याच्या मुख्य सचिवांसह विविध पदे भूषविली आहेत जम्मू काश्मीर जम्मू काशमीर मधील राजौरी जिल्ह्यातील गंभीर मुघालन भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोध मोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे

कांदा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सकाळपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते मात्र काल राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक झाली लाईफ सर्टिफिकेट निवृत्तिवेतनधारकांना त्यांचं डिजिटल लाईफ सर्टीफिकेट अर्थात जिवंत असल्याचं प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं त्यासाठी बँकेत जावं लागतं आता टपाल कार्यालयातर्फे पोस्टमन मार्फत ही सेवा घरपोच देण्यात येणार आहे संपूर्ण देशभर ही सेवा एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे अशी माहिती महाराष्ट्रातील पुण्यातल्या जीपीओचे वरीष्ठ पोस्टमास्तर बी

केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालये आणि बँकांतून निवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांसाठी ही सुविधा असणार आहे त्यासाठी टपाल कार्यालयानं पोस्टमनकडे स्मार्टफोन दिले आहेत सोबतच बायोमॅट्रीक मशिनही असेल पेन्शनर व्यक्तीनं पेन्शनचा प्रकार वितरण एजन्सी पेन्शन पेमेंट ऑर्डर पेन्शन खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सांगण अपेक्षित आहे पोस्टमन घरी आल्यानंतर सत्तर रुपये शुल्क आकारून मोबाईल ऍपव्दारे डिजिटल लाईफ सर्टीफिकेटची नोंद करून घेतली जाणार आहे

त्यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाने आठ जणांना ताब्यात घेतले होते त्यासंदर्भातील अधिक तपासासाठी संबधितांची सखोल चौकशी सुरू असून तपास पथकाने महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात काल छापे टाकले या प्रकरणी रविकिरण गायकवाड पवनकुमार गायकवाड योगेश रुपनर अभिजीत बाबर सद्दाम पटेल अवधूत विभुते सचिन हसबे दिलीप पाटील या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे म्यानमार भूतान आणि नेपाळसारख्या देशांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या गटाशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या ते राहत असलेल्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत या तपासादरम्यान काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असल्याचं एन

च्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे

लग्नाच वऱ्हाड घेऊन जाणारे चारचाकी वाहन पलटल्याने हा अपघात झाला

आय पी एल इंडियन प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेत सध्या किंग्ज ईलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे राजस्थानन नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल

प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याकरिता राजस्थानसाथी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे मारक खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मलमल पासून बनवलेले दोन पदरी मास्क तयार केले आहेत

तसंच खादी आयोगाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट खादी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईनही विकत घेता येतील

येत्या नाताळ आणि नव वर्षा निमित्त ही खादी आयोग विशिष्ट मास्क तयार करणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे